भारतीय शैक्षणिक प्रणालीला भेडसावणा या आव्हानांवर चर्चा करणं आणि शैक्षणिक फलनिष्पत्ती आणि या क्षेत्रातलं नियमन या दोन्हींमध्ये मोठे बदल घडवणारा आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे

शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी अध्यापनात सुधारणा करणं नवनिर्मितीमध्ये सुधारणा रोजगारनिर्मितीसाठी उद्योजकता आणि रचनाबद्द अध्ययनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयांसह विविध विषयांवर या एक दिवसीय परिषदेत विविध सत्रांचं आयोजन होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यकमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल

राज्य सरकारतर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पूरस्काराचं स्वरुप आहे पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी या अभियानाला चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला मुंबईत काल या उपक्रमाचा समारोप झाला त्यावेळी त्या बोलत होत्या

संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अतिशय रोमांचक सामन्यात बांगलादेशवर तीन गडी राखून मात करत भारतानं या स्पर्धेचं सातव्यांदा विजेतेपद पटकावलं बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर बांगलादेशनं अतिशय वेगवान सुरुवात केली

त्यामुळे सुलावेसी बेटावरच्या पालू शहरात सुनामीचा इशारा जारी करण्यात आला